भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती जनरल मनोज नरवणे यांनी भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेचा वक्तशिरपणा आठ टक्क्यांनी वाढला

नोकरीत आरक्षण वाढवून देण्याच्या मागणीसाठी एनसीसी कॅडेट्सचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वर्षाव भारताचे पहिले सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांची निय्क्ती झाली आहे लष्करसंबंधी म्द्यांवर सीडीएस हेच सरकारचं सल्लागार असतील तसंच लष्कर हवाईदल आणि नौदल यांच्यात अधिक चांगला समन्वय राहण्यावर भर देतील जनरल रावत आज लष्कर प्रम्ख पदावरुन निवृत्त होत आहेत

केंद्रीय मंत्रीमंडळानं सीडीएसचं पद न्कतच तयार केलं सीडीएसला लष्करप्रम्खांप्रमाणेच वेतन आणि स्विधा दिल्या जातील ते लष्कर व्यवहार विभागाचे प्रम्ख असतील हा विभाग संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत तयार केला जाईल सीडीएस हे सेनादलांच्या कर्मचारी समितीचे अध्यक्ष असतील तिन्ही दलांच्या सर्व मुद्दयांवर संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून ते काम करतील तिन्ही दलांचे प्रम्खही आपापल्या विभागांशी संबंधित मृद्दयांवर संरक्षण मंत्रालयाला सल्ला देतील जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारताचे लष्कर प्रम्ख म्हणून कार्यभार स्वीकारला आपल्या सदोतीस वर्षांच्या सेवेत नरवणे यांनी जम्म् काश्मीर तसंच पूर्वोत्तर भारतातल्या कार्यासह इतर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत लष्करप्रम्ख पदावर निय्क्ती होण्याआधी लष्कराच्या पूर्व म्ख्यालयाचे ते प्रम्ख होते जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक बेस्ट टीम आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या मंत्री परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी उपम्ख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री व राज्यमंत्री उपस्थित होते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या मंत्री परिषदेला सर्व मंत्री आणि राज्य मंत्री उपस्थित होते एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणांस काम करायचे असून एखादया विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे असं त्यांनी सांगितलं रेल्वे मंत्रालयानं केलेल्या उपायांमुळे यावर्षी सगळ्या रेल्वेगाड्या वेळापत्रकान्सार धावत होत्या आणि एकही प्राणहानी झाली नाही तसंच गेल्यावर्षीच्या त्लनेत यावर्षी रेल्वेचा वक्तशीरपणा आठ टक्क्यांनी वाढला आहे अशी माहिती रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात दिली आहे

दहशतवादी आणि नक्षलवादयांचा बंदोबस्त करण्यासाठी कोरस रेल्वे कमांडो बटालियनची स्थापना केल्याचं याशिवाय आय आर सी टी सीच्या माध्यमातून दर्जेदार खाद्य पदार्थ प्रवले जात असल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे

कॉग्रेसच्या दबावाखाली ठाकरे हे भूमिका बदलत असून त्यांनी तसे करु नये गतवेळी उध्दव ठाकरे हे स्वत मूंबई येथून बांगलादेशींना हाकलण्याची भाषा करत होते ती भाषा त्यांनी कायम ठेवावी आणि राज्यात सीएएची अंमलबजावणी करावी अशी मागणी सोमवारी सायंकाळी सातारा इथं झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पॅन अर्थात स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची म्दत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलेली ही आठवी म्दतवाढ आहे

खाकी वर्दीत आलेल्या या विदयार्थ्यांनी नारेबाजी करीत सरकारच्या आदेशावर बोट ठेवले मोर्चेकरी विदयार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली

या प्रमाणपत्रामुळे फक्त सेनेतच नोकरी मिळते परंत् वयोमर्यादेत अतिरिक्त सूट नसल्याम्ळे प्रशिक्षित असूनही त्यांना सेनेमध्ये नोकरी मिळत नाही तीन वर्षे एनसीसीमध्ये मेहनत घेतल्यानंतरही नोकरीमध्ये वयोगटात सूट नाही तर द्रसरीकडे जातीवरील आरक्षण खेळाडू आरक्षण आर्थिक आरक्षणानुसार अरती केल्या जाते सैनिक अर्धसैनिक दल पोलिस विभाग यासोबतच प्रत्येक सरकारी नोकरी मध्ये दोन वर्ष वयामध्ये अतिरिक्त सूट दयावी सर्व सरकारी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण तसेच बोनस अंकही देण्यात यावेत एनसीसी स्पेशल एंट्रीमध्ये जागांची वाढ करण्यात यावी आरडी रिटर्नसी प्रमाणपत्र तसेच स्थलसेना कॅम्प यांचे प्रमाणपत्र घेतलेल्या कॅडेट्स सेना किंवा सेंटर भरती सहभागी करून घ्यावे या आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता लोकसंग्रही कार्यकर्ते सन्मार्गी जीवनाचा मार्ग दाखवतात त्यांचे अन्करण आणि आचरणातून समाजाला नवी प्रेरणा मिळते असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी म्हटलं आहे काल अंबाजोगाई इथं भारतीय इतिहास संकलन योजनेचे महासचिव तथा संघाचे प्रचारक डॉ शरद हेबाळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात भागवत बोलत होते राष्ट्र सेविका समितीच्या प्रम्ख शांताक्का यावेळी उपस्थित होत्या निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य उदासीनता द्र ठेवतं हेबाळकर क्टूंबाने निरपेक्ष भावनेनं राष्ट्रकार्यात आयुष्य समर्पित केलं या शब्दांत शांताक्कांनी हेबाळकर यांचा गौरव केला महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील विविध समस्यांचा निपटारा करण्याच्या हेतूने वॉक अँड टॉक विथ मेयर या उपक्रमादवारे नागपूर महानगरपालिकेने विविध कामं हाती घेतल्याचं महापौर संदीप जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं

मोकळ्या भूखंडावर कचरा साफ न केल्यास मनपातर्फे कायदेशीररित्या असे भूखंड जप्त करण्यात येतील असेही जोशी या पत्रकार परिषदेत सांगितले

मी वेगानं धावण्यासाठी नागपूर मेट्रोला मेट्रो रेल्वे स्रक्षा आय्क्त यांनी मंजूरी प्रदान केली आहे

काही दिवसांपूर्वी सीएमआरएस अधिकाऱ्यांनी या मार्गिकेची पाहणी केली होती सदर दौऱ्यात कम्य्निनिकेशन बेस्ड सिग्नलिंग आणि ट्रेन कंट्रोल सिस्टम आटोमेटीक ट्टेन प्रोटेव्कशन आटोमेटीक ट्टेन सुपरविजनचे परीक्षण ओसीसीची पाहणी तसंच ट्रेनच्या दारात अडथळा आल्यास मेट्रो प्रणालीचा होणारा वापरासह यंत्रणाची चाचणी सीएमआरएस तर्फे करण्यात आली होती सेवाग्राम इथल्या अण्णासागर तलाव इथं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं भव्य स्वरुपातील स्क्रॅप स्कल्पचर उभारण्यात येणार आहे

या कामाची जिल्हाधिकारी अशोक लटारे आणि अन्य मान्यवरांनी पाहणी केली

त्या कर्जाची अदयापपर्यंत संबंधित शेतकऱ्यांनी परतफेड केली नाही

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट अधिकच तीव्र झाली असून राज्यातही अनेक ठिकाणी तापमानानं निच्चांक गाठला आहे थंडीसोबतच उपराजधानी नागपूर आणि अमरावतीमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरींनी वर्षाव केल्यानं तापमानात अधिकच थंडी जाणवते आहे अनेक ठिकाणी थंडी आणि ध्रक्यांमुळं वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे दरम्यान आज विदर्भात चंद्रपूर इथं पाच पूर्णांक सात इतकं सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली तर गडचिरोली इथं आठ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं